पुणे पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील कालच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित जिल्हाधिकारी तसंच पालिका आयुकांकडून परिस्थितीचा आढावा घेतला कोकण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचं नुकसान झालं आहे या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत असे निर्देश पवार यांनी दिले पंढरपूरच्या कुंभार घा विरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दूर्घ जतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश अजित पवार यांनी दिले पूणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक वसाहतीत पाणी शिरलं आहे तिथे तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसंच पोलीस आणि प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या दरम्यान अतिवृष्टीमुळे पुणेकरांची दाणादाण उडाली असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकारणात दंग झाले आहेत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने कात्रज इथ सीमाभिंत बांधली नाही असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे

तर पालिकेनं गेल्या सहा महिन्यात आंबील ओढ्याचं चांगलं काम केलं आहे त्यामुळेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस होऊनही कमी हानी झाल्याचं सांगत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुळे यांचे आरोप फेठळले ळेबंदीच्या काळात कौ िविक हिंसाचाराच्या घ िांमध्ये वाढ झाली या पार्श्वभूमीवर पूणे महापालिका बोला मनातलं भन्ना शाळा आणि बेडसाईड केअर गिव्हर्स हे उपक्रम राबवणार आहे यासंबंधीच्या प्रस्तावाला महिला बालकल्याण समितीने मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी दिली बोला मनातलं या उपक्रमात समुपदेशकांच्या मार्फत महिलांचं समुपदेशन आणि मार्गदर्शन केल जाणार आहे

एकेक ्विंग राहणाऱ्या वृद्धांना रुग्णांना या उपक्रमातून दिवसभर काळजी घेणाऱ्या प्रशिक्षित मदनीस मिळतील त्या माध्यमातूनच बेडसाईड केअर गिव्हर्स ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचं सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं पूणे महापालिकेनं कामगारांना बोनस देण्यासाठी महापालिकेच्या ठेव पावत्या मोडू नयेत अशी विनंती माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे सध्या कोरोनाच्या संक काळामुळे विकास कामांना कात्री लावण्यात आली आहे याला कोणताही विरोध नाही मात्र तो देण्यासाठी ठेव पावत्या मोडू नयेत असं केसकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हानिं आहे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमि ििक्त अर्थात पीएमपीएमएलला संचलनातील तू भरून काढण्यासाठी एकशे दहा कोशी रुपये देण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं आज घेतला समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना ही माहिती दिली

अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेराया मंदिरातील यंदाचा नवरात्र उत्सव कोरोना प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं साजरा केला जाणार आहे मर्दानी दसरा राज्यभरातील कलावंत आणि वाघ्या मुरळींची हजेरी आणि त्यांच्या उपस्थितीत होणारे मानपान भजन प्जन प्रसाद वा पि आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत

पुणे जिल्ह्यातल्या माझे कुडि माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या पि्याचा प्रारंभ यवत इथ जिल्हाधिकारी डॉ

कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी सर्वांनी आरोग्य पथकाला सहाकार्य करावं प्रत्येकानंच आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता मास्कचा वापर सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केलं

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्ञें जनरल सी पी मोहंती यांनी यनिमित्त विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या

सध्या वातावरण ढगाळ असून उद्याही मेघ गर्जनेसह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे